केंद्रीय आरोग्य विभागानं ही बाब स्पष्ट केली आहे

सुरक्षेच्या दृष्टीने आणि हाय प्रोफाइल केस असल्यानं जिल्हा कारागृह अधीक्षकांनी या तिघांना तळोजा येथे हलविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दपारी दिड वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ही माहिती दिली

मुंबईतली रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे

आबुधाबी इथल्या शेख झायेद स्टेडियमवर सायंकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल आज विजेता ठरलेल्या संघाची लढत मंगळवारी अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाबरोबर होणार आहे

अशा विद्यार्थी आणि पालकांसाठी औरंगाबाद इथं चर्चासत्र सुरु आहे मराठा आरक्षणचे कार्यकर्ते विनोद पाटील यांनी प्रवेशप्रक्रियेसंदर्भात चर्चा करून पुढील दिशा या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे

अभिनेते सुनील शेट्टी पार्श्वगायक सोनू निगम अभिनेत्री ऋचा चड्डा आणि झारा खान आमदार डॉ भारती लव्हेकर यांच्यासह दहा व्यक्ती तसंच संस्थांना कोविड काळातल्या सामाजिक कार्याबद्दल हे प्रस्कार प्रदान करण्यात आले बुद्ध क्रिएशन ऑफ इंडियन सिनेमा या संस्थेनं या सोहळ्याचं आयोजन केल होत

अनाथ मुलांकडे संस्थेतून बाहेर पडताना जातीचे प्रमाणपत्र नसते त्यामुळे त्यांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक सवलती अनुदान तसंच विशेष लाभ मिळत नाहीत

त्या अनुषंगानं राबवल्या जाणाऱ्या या प्रमाणपत्र वाटप मोहिमेत सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं विभागाकड्रन सांगण्यात आलं आहे